मुंबईला पाणी प्रवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे या तलावातली पाणी पातळी वाढत आहे परिणामी पाणी कपातीचं संकट टळण्याची शक्यता आहे

रत्नागिरी जिल्ह्यात काल जोरदार वृष्टी झाली

खेड आणि चिपळूण तालुक्यातल्या जगब्डी आणि वाशिष्ठी नद्यांना पूर आला असून चिपळूण शहरात काल रात्री सुमारे दोन फ्टांपर्यंत पाणी भरलं होतं सध्या पूर ओसरू लागला आहे आणि पावसानंही काहीशी उसंत घेतली आहे कोल्हापूर जिल्ह्यात पून्हा एकदा पावसानं जोर धरला आहे

यामुळे पुन्हा एकदा प्रस्थिती उदभवण्याची चिन्ह दिसत आहेत

तुळशी धरणाचे स्वयंचलित दरवाजेही उघडले असून गगनबावडा चंदगड आणि आजरा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे

गडचिरोली जिल्ह्यात गेले चार दिवस मूसळधार पाऊस होत असून पर्लकोटा नदीला पूर आला आहे

तर अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी आपती प्रतिसाद दलानं मदत कार्य सुरू केलं आहे अतिवृष्टीमुळे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे शिवाय तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा धरणाचे पाणी सोडण्यात आल्यानं सिरोंचा ताल्क्याच्या सीमेवरील अंकिसा असरअली परिसरातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

कोयना व कृष्णा नदीकाठच्या कराड पाटण आणि सांगली जिल्ह्यातील सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे अहमदनगर जिल्ह्यात भंडारादरा धरण रविवारी सकाळी काठोकाठ भरले असून या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये असलेल्या शेतक यांना आनंद झाला असल्याचे दिसत आहे भंडारदरा धरणाच्या ओव्हर फ्लो गेटमध्न रविवारी सकाळी सहा वाजता पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्याम्ळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे नदी काठावरच्या नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे गेल्या तीन दिवसापासून सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार स्रू आहे

यासंदर्भात कर्नाटक सरकारशी संपर्क आणि समन्वय सुरू असून अलमट्टी धरणातून दीड लाख विसर्ग सोडण्याबाबत बोलणी झाली आहेत अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सूर्जी शहराजवळ सातप्ड्याच्या पायथ्याशी खीर पाणी धबधब्याच्या डोहात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे दोन्ही युवक काप्स तळणी इथले रहिवासी आहेत

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्याचं उदघाटन केलं राज्यातली सर्व जिल्हा रुग्णालयं आणि वैदयकीय महाविदयालयांमध्ये अशाच प्रकारच्या लिक्विड ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

सीमाभागात लष्करातर्फे तटवर्ती भागात नौदलातर्फे तर हवाईदल ठाण्यांजवळच्या परिसरात हवाईदलातर्फे प्रशिक्षण देण्यात येईल यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आघाडीवर लष्करी जीवनाचा आणि शिस्तीचा अनुभव मिळेल तसंच सेनादलात भरती होण्याची प्रेरणा मिळेल असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे राज्यसरकारांच्या सहयोगाने ही योजना राबवण्यात येईल

पारशी नववर्ष दिन अर्थात नवरोझच्या निमित्तानं आज राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना श्भेच्छा दिल्या आहेत देशाच्या जडणघडणीत आणि विकासात पारशी समाजाचं योगदान नेहमीच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरलं असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे तर पारशी समाजानं कठोर परिश्रम आस्था आणि समर्पण या ग्णांमुळे देशाच्या उभारणीत आणि संस्कृतीमध्ये महत्वाचं स्थान प्राप्त केलं आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती व्यंकैया नायडू यांनी पारशी समाजाचा गौरव केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पारशी बांधवांना नवं वर्ष शांती आणि भरभराटीचं जावो अशा श्भेच्छा दिल्या विविध क्षेत्रात पारशी समाजानं दिलेल्या अमूल्य योगदानामूळे देशवासीयांच्या हृदयात त्यांना विशेष स्थान आहे असंही प्रधानमंत्री म्हणाले कोरोना महामारीमुळे अन्य प्रार्थना स्थळांप्रमाणेच अग्यारी ही बंद असल्याने मुंबईत मोठ्या संख्येने राहणाऱ्या पारसी समाजाने आज घरीच सण साजरा करणं पसंत केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवरोज निमित सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा आज द्रसरा स्मृतीदिन वाजपेयी यांच्या स्मृतीदिनानिमीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षणंत्री राजनाथसिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी आज दिल्ली इथल्या वाजपेयींच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना प्ष्पांजली वाहिली आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे वाजपेयी यांचं कार्य देशाच्या प्रढच्या वाटचालीत सदैव प्रेरणा देत राहील असं त्यांनी आपल्या म्हटलं आहे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही वाजपेयी यांना अभिवादन केलं आहे निखळ कवी अमोघ वक्ते आणि प्रांजळ व्यक्तिमत्वाचे अटलजी सदैव संस्मरणीय राहतील असं म्ख्यमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे राज्याचे माजी उपम्ख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवंगत आर

पाटील यांची आज जयंती त्यांच्या जयंतीनिमीत म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे लोकाभिम्ख नेता कणखर प्रशासक म्हणून ते सदैव आठवणीत राहतील असं मुख्यंमंत्र्यांनी आपल्या टविटर संदेशात म्हटलं आहे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनीही आर

पाटील म्हणजेच आबा यांना सामाजिक प्रश्नांची जाण होती त्यांच्यासारखा निर्विवाद कणखर नेतृत्व कृशल प्रशासक आणि अभ्यासू नेता महाराष्ट्राला लाभणं हे भाग्यच असल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाटील यांना अभिवादन केलं आहे

ब्लडाणा जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या धोरणांम्ळे शेतकरी वर्गात अमुलाग्र बदल झाला आहे

कोरोना विषाण संसर्गाच्या पार्श्र्वभुमीवर गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली राज्यातली राज्य परिवहन मंडळाची आंतरजिल्हा बस सेवा या प्रादर्भावासंबंधीचे नियम पाळून सुरु करणार असल्याची माहिती मदत आणि पनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल दिली यासंदर्भात म्ख्यमंत्री अन्कूल असून या विषयावर चर्चा ही झाली असल्याचं त्यांनी सांगितलं